सभापती राजेश पाटणेकर यांची या आमदारांनी काल भेट घेतली आणि त्यांना यासंबंधीचं पत्र दिलं यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी उपस्थित होते या आमदारांचं पत्र स्वीकारल्याचं पाटणेकर यांनी सांगितलं या फुटीर काँप्रेस गटाचं नेतृत्व विरोधी पक्षनेते चंद्रकांत कावळेकर करत आहेत गोव्याच्या विकासासाठी आणि राज्यसरकार बळकट करण्यासाठी आमदारांना भाजपात प्रवेश करायचं आहे असं कावळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

त्याचबरोबर त्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन सदस्य आणि तीन अपक्षांचा पाठिंबा आहे

दरम्यान भाजपा विधीमंडळ नेत्यांची आज बंगळ्रुत बैठक होणार आहे

या आमदारांना संरक्षण देण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत तसंच अध्यक्षांनी या प्रकरणात त्वरीत निर्णय द्यावा असंही न्यायालयानं बजावलं अयोध्येतल्या रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन विवादाबाबत मध्यस्थ समितीने सद्यस्थिती अहवाल एका आठवडयात सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधीश न्यायमूर्ती एफएम आय कालीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष आहेत

समितीकडून सद्यस्थितीचा अहवाल मिळाल्यानंतर मध्यस्थी प्रक्रिया लवकर पूर्ण होणार नाही असं वाटलं

व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कार्यपरिस्थितींशी संबंधित या प्रस्तावित विधेयकाचा फायदा अनेक कामगारांना मिळणार आहे बंदरं आणि खाणक्षेत्रातल्या कामगारांनाही हे विधेयक लागू हाईल असं केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं व्यापार सुलभतेसाठी आणि कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी प्रस्तावित बदल करण्यात आले आहेत या विधेयकाअंतर्गत नियुक्तीपत्र देणं सक्तीचं होणार आहे

बौद्वीक संपदा सुलभीकरण विभाग संरक्षण उत्पादन विभाग संरक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय संशोधन विकास महामंडळ विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय यांनी काल सामंजस्य करारावर स्वाक्षन्या केल्या क्षमतावृद्दी आणि भारतीय संरक्षण उद्योगक्षेत्रात नावीन्यतेला चालना देणं बौद्धीक संपदा हक्क संरक्षण या उद्देशांनी हा करार करण्यात आला आहे यामुळे संरक्षण ज्ञान शक्ती अभियानाला चालना मिळणार आहे भारतीय संरक्षण उत्पादन निर्मितीमधे बौद्वीक संपदा संस्कृती रुजवण्याच्या उद्देशानं संरक्षण ज्ञान शक्ती अभियान सुरु करण्यात आलं आहे या अभियानांतर्गत गुणवत्ता हमी महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली बौद्वीक संपदा सुलभीकरण विभाग सुरु करण्यात आला आहे

जम्मू काश्मीरमधे पूंछ जिल्ह्यात देगवार भागात पाकिस्तानी सैन्यानं काल संध्याकाळी भारतीय चौक्या आणि नागरी भागात गोळीबार केला भारतीय लष्करानं देखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं ही चकमक सुमारे दोन तास सुरु होती कोणीही जखमी झाल्याचं किवा जीवितहानीचं वृत्त नाही अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहानं ग्रीन कार्ड देण्यावर असलेल्या सात टक्क्यांची मर्यादा हटवण्यासंदर्भातलं विधेयक संमत केलं आहे

तिथे हे विधेयक संमत झालं तर त्याचा माहिती तंत्रज्ञानक्षेत्रतात काम करणाऱ्या हजारो भारतीय कर्मचाऱ्यांना लाभ होऊ शकेल ग्रीनकार्डधारकांना अमेरिकेत कायमस्वरुपी स्थाईक होऊन काम करण्याची मुभा या विधेयकामुळे मिळू शकते आसाममधे गुवाहाटी महानगरपालिकेनं कचरा हटवण्यासाठी भरारी पथकं स्थापन केली आहेत अनेक प्रकारची कौशल्य असलेली सहा भरारी पथक शहरात स्थापन करण्यात आली आहेत शहरात पूर्णतः स्वच्छता राहावी यासाठी ही पथक कचरा गोळा करण्यासाठीच्या व्यवस्थेवर देखरेख ठेवतील प्लॉस्टिक वापरणाऱ्यांना दंड करण्याचा अधिकार या पथकाला असेल अशी माहिती महानगरपालिका आयुकांनी दिली आहे जलसंधारण आणि वृक्षलागवडीच्या संदर्भात तेंलगणातल्या अनेक सरपंचानी ग्रामसभा घ्यायला सुरुवात केली आहे सध्याच्या पावसाळ्यात नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा या ग्रामसभांचा उद्देश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारच्या ग्रामसभा घेण्याची सूचना केली होती

परदेशी मदत स्वीकारताना ज्येष्ठ वकील दिरा जयसिंग यांच्या निवासस्थानी आणि लॉयर्स कलेक्टीव्ह ह्या त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यालयावर सीबीआयनं आज छापे टाकले जयसिंग यांचं निजामउद्दीन ब्वेलं घर आणि कार्यालय जंगपूरा ब्वेलं लॉयर्स कलेक्टीव्हचं कार्यालय आणि मुंबईतलं आणखी एक कार्यालय श्री आज पहाटे छापे टाकण्यात आले परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा आरोप ग्रोव्हर यांच्यावर ठेवण्यात आला आहे गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरुन सीबीआयनं ग्रोव्हर आणि त्यांच्या स्वयंसेवी संस्थेच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे आज जागतिक लोकसंख्या दिन साजरा होत आहे लोकसंख्येशी संबंधित मुद्दे आणि आवाहनांकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस साजरा होतो

बिहारमधे गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे राज्याच्या उत्तर भागातल्या अनेक नद्यांमधल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे पश्चिम उत्तर आणि पूर्व बिहारमधे अनेक ठिकाणी पुढले तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा ब्राारा हवामान विभागानं दिला आहे िलंडमधे सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बर्मिंगहॅम िं आज गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सामना यजमान िलंडशी होणार आहे द्सऱ्या उपांत्य फेरीचा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार द्पारी तीन वाजता सुरु होईल अडीच वाजल्यापासून आकाशवाणीवर या सामन्याचं थेट प्रसारण होईल

तर आतापर्यंत एकदाही विश्वचषक न जिंकलेल्या क्विंडनं तिसरं स्थान मिळवलं आहे